मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस शिवसेनेचे युवा नेते प्रमुख आदित्य ठाकरे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे

भाजपा प्रणीत महायुतीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले आहेत भाजपा आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपाबाबत पूर्वी जे काही ठरलं आहे त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असं फडनवीस यांनी सांगितलं आहे राज्यात आपला पक्ष आणि भाजपा पुढलं सरकार स्थापन करतील आणि दोन्ही पक्ष पूर्वी ठरल्याप्रमाणे पन्नास पन्नास टक्के भागीदारीच्या फॉर्म्युल्याचाच वापर करतील असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे नवं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांसोबत शिवसेना हातमिळवणी करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली

मुख्यमंत्री मनोहरलाल खड्टर हे करनाल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून काँप्रेसचे उमेदवार रणदीप सिंग सुरजेवाल हे खैताल मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत भाजपाच्या लीला राम यांनी त्यांचा पराभव केला माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा हे गरही सांपला किलोई मतदारसंघातून निवडून आले आहेत तर जे

पी पक्षाचे दुष्यंत चौटाला हे उचाना कलान ध्रुन निवडुण आले

लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लोकजन शकी पार्टीने बिहार मधली समस्तीपूरची जागा जिंकली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या साताऱ्याच्या जागेवर विजय प्राप्त केला

यात भाजपाला तीन आणि अखिल भारतीय संयुक लोकशाही आघाडीला एक जागा मिळाली हिमाचलमधल्या दोन्ही जागांवर भाजपनं विजय प्राप्त केला पुद्ववेरी ची एक जागा काँग्रेसनं जिंकली

तामिळनाडू मधल्या दोन्ही जागांवर अण्णा द्रमुकनं वर्घस्व स्थापित केलं सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीनं तेलंगणामधली जागा जिंकली सिक्कीम मधल्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपानं तर एक जागा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं जिंकली

राजस्थान मधल्या दोन जागांपैकी एक जागा काँप्रेसला तर दुसरी जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला मिळाली ओदिशामधली जागा बिजू जनता दलानं तर छत्तीसगड मधली जागा काँग्रेसनं जिंकली मेघालायची एकमेव जागा संयुक्त लोकशाही पार्टीनं जिंकली

गट विकास परिषदेचा निवडणुकीचा अंतिम निकाल मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी काल जाहीर केला

या निवडणुकीसाठी काल राज्यात शांततेत मतदार झालं होतं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

जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवाद्यांनी केलेल्या इल्ल्यात दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला शोपियन जिल्ह्यातल्या चित्रगाव कलान गावात काल संध्याकाळी ट्रकमधे सफरचंद भरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तीन ट्रक आणि वजन वाहणारी गाडी जळून खाक झाली चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचा प्रवर्तक राकेश वधावन आणि त्याचा मुलगा सारंग यांना मुंबईच्या एका न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या दोघांना काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयासमोर इजर करण्यात आलं

उद्वाटन सोहळ्यामध्ये राष्ट्रपती आपले विचार व्यक्त करतील

पश्विम बंगाल सरकारनं पाचवी आणि आठवी वित्तांमध्ये नव्यानं उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पुढल्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रणाली सुरू होईल केंद्र सरकारनं ही प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे या बोगद्याचं हे नामकरण म्हणजे देशासाठी बलिदान देणारे आणि प्रेरणास्रोत असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वाहिलेली आदरांजली आहे असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितलं

वॉशिंग्टन कें ही यादी जाहीर झाली